पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीत होणार

नववा राष्ट्रीय मतदार दिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यतातून देशभर साजरा

आणि नागप्रात आयोजित खासदार क्रिडा महोत्सवाचा समारोप आज होत आहे

तसंच नागप्रात कस्तूरचंद पार्क मैदानावर आयोजिण्यात येणाऱ्या म्ख्यशासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नागप्र महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रांगणात उदया विशेष राष्ट्रध्वज वंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आयोजिण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी महत्वपूर्ण ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात येत आहे राज्यातल्या विशेष कार्यक्रमांच्या वृत्तांतावर आधारित विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम रात्री सव्वाआठ वाजता प्रसारित केला जाईल

रात्री साडेनऊ वाजता या भाषणाच्या प्रादेशिक भाषांमधले अन्वाद त्या त्या भागातल्या केंद्रावरून प्रसारित केले जातील त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी पावणेसात वाजता तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज नऊ वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल त्रुंगातल्या ज्या कैद्यांवरचे खटले बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत आणि ज्या कैद्यांनी संबंधित कायद्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या संभाव्य शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला आहे अशा कैद्यांच्या सुटकेबाबत विचार करावा अशी सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लखनौ इथं जिल्हा न्यायालयात एका कार्यक्रमात ही माहिती दिली

खूल्या प्रवर्गातल्या आर्थिक ृष्ट्या मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाची समीक्षा करणार असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं म्हटलं आहे नागरिकांना वेळेवर आणि जलद न्यायालयीन सेवा प्रवण्यासाठी न्याय विभागानं सुमारे दोन लाख सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून ई न्यायालय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे

यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे

महाराष्ट्रातील कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर सर्वोत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाला आहे

चरणजितसिंह सल्जा आणि अमोल लोहार यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाला आहे तर जीवन रक्षा पदक प्रस्कार धैर्यशिल आडके यास जाहीर झाला आहे

इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल रात्री उशीरा श्रीहरीकोटा इथून कलामसॅट आणि इमेजिंग सॅटेलाईट मायक्रोसॅट हे उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या पी

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव दिलेला कलामसॅट हा जगातला सर्वात लहान आणि हलका उपग्रह असून चेन्नईतल्या विद्याश्यांच्या स्टार्ट अपनं तो तयार केला आहे मायक्रोसॅट आर उपग्रहाचा वापर संरक्षण संशोधनासाठी पृथ्वीची छायाचित्रं घेण्यासाठी होणार आहे रॉकेटनं मायक्रोसॅट आर उपग्रहाला त्यांच्या निर्धारित कक्षेत स्थापित केलं असून हे मोठं यश असल्याचं इस्त्रोचे अध्यक्ष डॉ

सिवन यांनी प्रक्षेपणानंतर सांगितलं या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे

सीमा श्ल्क दलाच्या कार्याचा राष्ट्राला अभिमान असून जागतिक सीमा सुरक्षा संघटनेने यावर्षी ठेवलेले ध्येय म्हणजे स्मार्ट सहज सीमापार व्यापार आणि प्रवास या ब्रीद वाक्या न्सार काम करण्यासाठी श्भेच्छा देत आहोत असे राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी आज सांगितलं इंटरनॅशनल कस्टम्स डे या कार्यक्रमाचे मंबई इथं करण्यात आलेल्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते

देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करणे आणि म्क्त निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडण्कांचं पावित्र्य राखू अशा आशयाची शपथ यावेळी देण्यात आली

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहे

अशाच प्रकारे जाणीव जागृतीचे प्रात्याक्षिकांसहित कार्यक्रम अमरावती भंडारा चंद्रप्र आणि वाशिम इथं घेण्यात आले तसंच नागप्रात देखील फिल्ड आऊटरिच ब्यूरोच्या तर्फे मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला पंतप्रधान आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यावी

अशा ठिकाणची माहिती नागरिकांना या एक्स्पोतून मिळणार आहे यासोबतच अर्थसाहाय्य करणारी संस्था आणि कर्ज देणाऱ्या बँकांचे प्रतिनिधी एक्स्पोच्या माध्यमातून कर्जाविशयी माहिती देतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा भव्य सांगता सोहळा आज मानकापूर स्टेडियम नागपूर इथं संपन्न होत आहे यावेळी गायक सोन् निगम याची प्रमुख उपस्थिती हे नागप्रकरांनसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे मागील वर्षा प्रमाणे विविध क्रीडा प्रकारात नैपूण्य दाखवून सातत्य राखणाऱ्या क्रीडापटूंना क्रीडा भूषण प्रस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे

या मेळाव्याला तब्बल सहा हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे

काल रात्री आणि आज सकाळी नागप्रसह नजिकच्या भागात पावसानं हजेरी लावली

उद्या काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आगामी आठवड्यात हवामान कोरडं राहण्याचे संकेत देखिल हवामान खात्यानं दिले आहेत